दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं शहराच्या विविध भागात कोरोनाचे आणखी काही रुग्ण सापडल्याच्या अफवा समाज माध्यमावरून पसरवल्या जात आहेत मात्र नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही डॉ म्हैसेकर यांनी पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत करोनाग्रस्त रुग्णाची ओळख पटेल अशी कोणतीही माहिती प्रकाशित न करण्याचं आवाहन त्यांनी आज पुन्हा केलं

या सर्वांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं असून गरज भासली तर त्यांचे नमुनेही तपासणीसाठी घेतले जातील असं त्यांनी स्पष्ट केलं

शहरातल्या शाळा आणि महाविद्यालयांना काही काळासाठी सुटी जाहीर करण्याबद्दल कोणताही निर्णय झाला नसल्याचं त्यांनी सांगितलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असल्याची माहितीही नवल किशोर राम यांनी दिली यामुळे गरज पडली तर खासगी रुग्णालयं त्यातले डॉक्टर आणि अद्ययावत यंत्रसामग्री देखील जिल्हा प्रशासनाला अधिग्रहित करता येणार आहे तसंच औषधांची आणि मास्कची साठेबाजी करू पहाणाऱ्यांना या यामुळं जरब बसणार आहे कोरोना प्रादर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी असं आवाहन खासदार गिरीश बापट यांनी केलं आहे तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्ण्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना सुद्री जाहीर करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत कनोजिया यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडं केली आहे मात्र अशा प्रकारे कुठलीही सुटी जाहीर केली नसल्याचंद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं स्पष्ट केलं आहे देशासह जगभरातल्या पर्यटन स्थळांना भेटी देण्यात पुणेकर पर्यटक नेहमीच आघाडीवर असतात

यंदा मात्र कोरोनामुळे पुणेकर परदेशातच नाही तर देशातही प्रवास करायला नकार देत आहेत

एन्टरप्रायजिंग ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशनच्या पश्चिम भारत विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी आज प्ण्यात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली काँग्रेसचे पुणे महानगरपालिकेतले गटनेते अरविंद शिंदे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला गेली आठ वर्ष ते गटनेता म्हणून काम पहात होते पक्षाने दिलेल्या आदेशानुसार राजीनामा देत असल्याचे शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं महापालिका निवडण्कांच्या पार्श्वभूमीवर नवीन गटनेत्यांची नेमणूक येत्या गुरुवारी होण्याची शक्यता आहे पुणे महापालिकेच्या खडकवासला हद्दीत येणाऱ्या शहरी भागात एक सुसज्ज मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारावं अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे इथं रुग्णालय झालं तर अल्प उत्पन्न गटातल्या लोकांना उच्च दर्जाच्या सर्व आरोग्य सुविधा वेळेत मिळतील असं सुळे यांनी दिलेल्या पत्रात म्हटलं आहे पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटनेनं आयोजित केलेल्या स्पर्धेंची अंतिम फेरी आज पार पडली

हवामान पुणे आणि परिसरात आज आकाश निरभ्र होतं

उद्याही तापमानात फारसा बदल संभवत नसल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे